मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी पी चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या तात्काळ सूनावणीला

कोल्हापूर जिल्ह्यात पूर्यस्त ग्रामीण भागात घरं बांधण्यासाठी राज्य सरकारकडून अडीच लाख रूपये तर शहरी भागात घरं बांधण्यासाठी साडेतीन लाख रूपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा महसूल मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली हातकंणगले तालुक्यातल्या निलेवाडी जुने पारगाव तसंच नवे पारगाव या पूरग्रस्त परिसरांची पाहणी केल्यानंतर कोल्हापूरात ते वार्ताहरांशी बोलत होते पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचं नवीन जागेत पुनर्वसन करणार असून त्यासाठी सरकारी तसंच खासगी जागा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं

या बिकट परिस्थितीत पूरग्रस्तांना लागेल ती सर्व मदत सरकार देईल असा विश्वास महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजारपेठ आणि व्यापारी यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले

पूरबाधित उद्योजक व्यापारी यांच्या बैठकीत सांगली इथं ते बोलत होते पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे महानगरपालिका राज्य आणि केंद्र शासन या सर्वस्तरावर मदतीचा हात देण्यासाठी सकारात्मक राहील जी औषधे पाण्यात भिजली आहेत ती कंपन्यांनी परत घेऊन त्या मोबदल्यात दुसरी औषधे द्यावीत याबाबत पाठपुरावा करण्यात येईल यावेळी विविध उद्योजकांच्या संघटनांमार्फत विमा कंपन्यांनी लवकरात लवकर विमा दावे निकाली काढावेत घरपट्टी पाणीपट्टी जीएसटी भरण्यास मुदतवाढ मिळावी अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या

आपल्या कृतीनं सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याचीची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे दरम्यान राज ठाकरे यांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असं मत शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांनी व्यक्त केलं आय एल आणि एफ एस ची देणी च्कवल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं राज ठाकरे यांना उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे त्या संदर्भात वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं राज्यातील विशेषतः दृष्काळी भागातील बचत गटांनी त्या महिलांच्या घरांना मोठा आधार दिला असून ज्या भागात बचत गटांचे काम जास्त आहे त्या भागातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाणही कमी असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं नवी मुंबईतल्या नेरूळ भागात असलेल्या आगरी कोळी भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या

सांगली परिसरात आलेला महापूर हा नैसर्गिक नसून मानव निर्मित होतं कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाचा अभाव असल्यामुळं ही स्थिती ओढवली असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला प्रपरिस्थिती हाताळण्यात सांगलीचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी अपयशी ठरले अशी टीका त्यांनी सांगली इथं आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या बरोबरच दोन्ही तालुक्यातल्या बहुतांशी काँप्रेस पदाधिकाऱ्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला निर्मला गावित या काँप्रेस पक्षाच्या गांधी कुटुंबाशी निष्ठावान असणारे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पक्षांतराबाबत झडत असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे आयएनएक्स मिडिया मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी पी चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका ताबडतोब सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्याची विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली तेव्हा या याचिकेतल्या त्रुटी सिब्बल यांना दाखवण्यात आल्या होत्या या त्रुटी काढून टाकल्यानंतरही अनुक्रम नसल्यानं आज या याचिकेची सुनावणी घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं स्पष्ट केलं यावर तोंडी सुनावणी घेण्याच्या याचिका कर्त्यांच्या विनंतीला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आपल्याकडे यासंबंधी विस्तृत माहिती नसल्याचं सांगत विरोध केला सक्तवसूली संचालनालयानं पी चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे चिंदबरम यांना अटकपूर्व जामिन नाकारल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणीला येईल

आतापर्यंतचे सर्व टप्पे नियोजित वेळेत पार पडल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी दिली

शेतक यांनी आपले अर्ज संबंधित शिबिरात सादर करावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आज केलं प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी ही माहिती दिली

अमोल सुभाष बागुल यांना जाहीर झाला आहे विविधांगी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे अमोल बागुल महाराष्ट्रात एकमेव तर देशात गुणानुक्रमाने पहिले ठरले आहेत पोषण अभियानांतर्गत कोल्हापूरचा आयसीडीएस करवीर दोन हा प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे या प्रकल्पाच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी अंमलबजावणीमुळे या प्रकल्पाची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झाली

राज्यात काल दिवसभरात कोकण आणि विदर्भात ब याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला